कोरोना संसर्गस्थितीमुळे जेईई मुख्य परीक्षा दोन वेळेस पुढे ढकलण्यात आली होती

आरबीआय बँक उद्योगात येणाऱ्या अडचणींबाबत एकसमान दृष्टीकोन असावा यासाठी मुख्य अनुपालन अधिकाऱ्याची म्हणजेच सीसीओ ची नियुक्ती करण्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत या अधिकाऱ्यांची किमान तीन वर्ष या निश्वित कालावधीसाठी नियुक्ती करावी असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे

नियुक्त होणाऱ्या व्यक्तीविरोधात कोणतीही चौकशी प्रक्रिया सुरू नसावी आणि तिचे कोठेही आर्थिक हितसंबंध गुंतलेले नसावे असं मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे

लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणं आणि डिजिटल अर्थव्यवस्था यासाठी स्टार्टअप्स नवनवीन कल्पना घेऊन पुढे येत आहेत असं गोयल यांनी सांगितलं रस्ते वाहतूक जल वाहतूक जहाज बांधणी आणि रेल्वेसह मालवाहतूकीच्या सर्व क्षेत्रांसाठी स्टार्ट अप्स उत्कृष्ट काम करत आहेत

हे खरोखरच कौतुकास्पद आणि महिलांचा उत्साह वाढवणारं आहे असं गोयल म्हणाले या क्रमवारीत व्यवसाय सुलभता उत्पादन वाढ आणि तंत्रज्ञानाचा वापर या निकषांवर गुजरात आणि अंदमान निकोबार बेटं पहिल्या स्थानावर आहेत तर उद्योगातील आर्थिक बाबींमधील नवकल्पना या निकषांवर कर्नाटक आणि केरळ अग्रेसर ठरले आहेत

जितेंद्र सिंग निवृत्ती वेतनधारकांसाठी जिवीत प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सरकारनं एक महिना वाढवली असल्याचं कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी काल सांगितलं

या वाढीव मुदतीत निवृत्तीवेतन मिळण्यात खंड पडणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं

बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं होणारी वाढ देशातल्या प्रत्यक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचं दर्शवते

ऑक्सीजन वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सीजनच्या दोन राज्यांमधल्या वाहतूकीवर कोणतीही बंधनं असणार नाहीत याची खबरदारी घ्यावी असं आवाहन केंद्र सरकारनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे काही राज्यं वेगवेगळ्या कायद्यांतर्गत ऑक्सीजनच्या मुक्त वाहतूकीला खीळ घालण्याचा प्रयत्न करत असल्याचं निदर्शनास आलं आहे असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे ही राज्यं ऑक्सीजन उत्पादकांना आणि पुरवठादारांना केवळ आपल्या राज्यातल्याच रुग्णालयांना तो पुरवण्याचं बंधन घालत आहेत त्यामुळे यासंदर्भात सूचना करणारं पत्र केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांना पाठवलं आहे

गुजरात कोरोना ऑक्सिजन उत्पादकांनी वैद्यकीय ऑक्सिजनच्या निर्मितीला प्राधान्य द्यावं अशी सूचना ग्जरात सरकारनं राज्यातल्या ऑक्सिजन उत्पादकांना केली आहे

या सूचनेचा भंग करणाऱ्यांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते असा इशाराही सरकारनं दिला आहे

प्रादेशिक विकासासंदर्भातही यावेळी चर्चा झाली

ही तूट या महिना अखेरीपर्यंत आणखी वाढू शकते असा इशाराही मंत्रालयानं दिला आहे

अमेरिका हल्ला स्मृती न्युयॉर्कमधील जागतिक व्यापार केंद्राच्या इमारतींवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल या हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली अमेरिकेसमोर कितीही अडचणी आल्या तरी त्यातून आम्ही बाहेर पडून प्रतिकार करतो आणि पुन्हा उभारी घेतो हे या ह्ल्ल्यानंतर अमेरिकेनं दाखवून दिलं आहे असं ट्रम्प यावेळी म्हणाले

टेनिस अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज होणार असून बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेन्का हिची जपानच्या नाओमी ओसाका बरोबर लढत होणार आहे

दुसऱ्या उपांत्य सामन्यात नाओमी हिनं अमेरिकेच्याच जेनिफर ब्रॅडी हिचा पराभव केला होता पुरुष एकेरीत जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्ह याने स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बुस्टा याचा पराभव करत प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली आहे

नमस्कार